येत्या दोन चार दिवसात उर्वरित व्हेन्टिलेटर्स मिळतील असं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं कोविड रूग्णालय कात्रज कोंढवा इथले नगरसेवक प्रकाश कदम यांच्या प्रढाकारातून सूरू झालेल्या कोविड केअर सेंटरचं उद्घाटन आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झालं कोरोना संकटाच्या काळात कदम कुटुंबीयांनी पुढाकार घेऊन सुरु केलेल्या कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून कोरोना बाधित रुग्णांना निश्वितपणे दर्जेदार सेवा मिळेल असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला कोरोना काळात सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचं ते म्हणाले शहरी गरीब योजना प्णे महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या नागरिकांसाठी लागू करण्यात आलेली शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना आता ऑनलाइन करण्यात आली आहे त्याम्ळे पात्र नागरिकांनी त्यांची कागदपत्र संबंधित रुग्णालयांकडे सादर केल्यानंतर त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहेया योजने अंतर्गत गरीब कुटुंबाला प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत केली जाते कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहेत्यास ाठी महापालिकेत नागरिकांची मोठी गर्दी होत आहे हे लक्षात घेऊन ही योजना ऑनलाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे रेल्वे प्रण्यात निर्बंध लागू झाल्यानंतर सुमारे अडीच लाख नागरिक प्रणे शहर सोडून उत्तर भारतातील त्यांच्या मूळ गावी गेले आहेत

पूण्यातून उत्तर भारतात जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या आहेत पण कोविड नियमांमुळे आरक्षण असणाऱ्या नागरिकांनाच प्रवास करता येत आहे पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत कोरोना बाधित रुग्णांना तातडीने रुग्णवाहिका हवी असल्यास ती निःशुल्क प्रवली जाणार आहे पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आज ही माहिती दिली

दरम्यान पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना संसर्गाने अत्यवस्थ असणाऱ्या रुग्णांची संख्या हजाराच्या घरात आहे

लसीकरण पिंपरी चिंचवड पालिकेच्या आठही प्रभागांमध्ये निवडक केंद्रावर आज कोविड प्रतिबंधक लसीचा प्रवठा करण्यात आला महापालिकेच्या रुग्णालयातील एकंदर वीस केंद्रावर सध्या लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे

दिली आहे

नागरिकांचं लसीकरण राहिलं आहे

वयोगटातून रक्तदान करण्याचे प्रमाण जास्त आहे रक्तदान करता येणार नाहीत्यामुळे युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान करावे असं आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेचे समन्वयक डॉ अरुण थोरात यांनी केलं आहे

डॅशबोर्ड कोविड रुग्णालयातील खाटासंदर्भात माहिती देणारा एक डॅशबोर्ड प्रणे महापालिकेने तयार केला आहे मात्र तो अद्ययावत नसल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत महापालिकेने हा डॅशबोर्ड तातडीने कार्यान्वित करावा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली आहे पूण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते हवामान प्रणे आणि परिसरात आज दिवसभर उन्हाची तीव्रता जाणवत होती मात्र द्पारनंतर अनेक भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला उद्याही शहरात अशा पावसाची शक्यता आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत उद्या पुन्हा भेटू ताज्या पुणे वृत्तांतमध्ये पण तत्पूर्वी एक आवाहन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क परिधान करा वारंवार हात स्वच्छ ध्वा आणि सुरक्षित अंतरही राखा नमस्कार